दोन कोटी रूपयांपर्यंतच्या कर्जावरचं व्याजावरील व्याज माफ करण्याचे रिझर्व्ह बॅकेचे आदेश

सध्या उद्गवलेल्या कांद्याबाबतच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचं शरद पवार यांचं आश्वासन

बॅकांनी येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम कर्जदारांच्या खाती जमा करावी असं रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत म्हटलं आहे गृह कर्जाबरोबरच शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज वाहन कर्ज सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठीचं कर्ज व्यावसायिकांचं वैयक्तिक कर्ज अशा काही कर्जांना ही सवलत देण्यात आली आहे

ई संजीवनीने पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाला मोठी चालना दिली आहे ई संजीवनी या डिजिटल मंचाने आपली उपय्क्तता सिद्ध केली असून कोविड काळात वैद्यकीय सम्दाय आणि रुग्णांची काळजी घेणाऱ्या वर्गाला याचा लाभ झाला आहे

बिहार विधानसभा बिहार विधानसभा निवडण्कीसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं

या ऑनलाईन जत्रेत प्रकाशक आपल्या शहरातूनच सहभागी होऊ शकतील आपली प्रकाशनं विक् शकतील वाचकांना प्स्तकं निवडण्याची खरेदी करण्याची संधी असेल प्रकाशक आणि वाचक एकमेकांशी संवादही साधू शकतील

भ्वनेश्वरी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपर्मेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या म्ख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार श्रीमती भ्वनेश्वरी एस यांनी आज स्वीकारला प्रभारी म्ख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश मोरोणे यांनी त्यांचे त्ळशीचे रोपटे देऊन स्वागत केले त्यानंतर श्रीमती भुवनेश्वरी यांनी मनपा आय्क्त श्री राधाकृष्णन बी यांची भेट घेतली

त्यामुळे सध्या उद्गवलेल्या कांदयाबाबतच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलं आहे ते आज नाशिक इथं कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांशी बोलत होते कांद्याबाबत धोरण ठरवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारची वेळ माग्रन लवकरच व्यापारी आणि शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत नेऊ आणि सरकारची भेट घेऊ असं त्यांनी सांगितलं शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या कितीही समस्या असल्या तरी लिलाव व्यवहार बंद ठेवू नयेत असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं शेतकऱ्यांच्या विषयावर सरकारचं धोरण सुस्पष्ट असलं पाहिजे असं पवार म्हणाले राज्यात ज्यादा दरानं कांदा बियाणे विकणाऱ्या कंपन्यांची राज्य सरकार निश्चित दखल घेईल आणि बियाणे कंपन्यांवर कारवाई करेल असंही त्यांनी सांगितलं दरम्यान जिल्ह्यातील कांदा लिलावासंदर्भात आज शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आता व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उदया बैठक घेण्याचे ठरवलं आहे यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे

त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प आहेत

यशोमती ठाक्र कोरोना प्राद्भावात नोकरी गेलेल्या व्यक्तींना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थलांतरित मदत केंद्र उभारण्यात येत आहेत त्यादवारे स्थलांतरितांचे प्रश्न सोडविणे आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री एड

सोयाबीन यवतमाळ सततच्या पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील काप्स सोयाबीन आदी शेतीपिके खराब झाल्यानंतरही जिल्ह्यात केवळ दोनच ताल्क्यात अतिवृष्टीची नोंद घेतली गेल्याने जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत महागावच्या एका शेतकऱ्याने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे ढिगारे पेटवून दिले

या अन्षंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करणे तसेच शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या अन्षंगाने जनजाग़ती करणा या वाहनांना जिल्हाधिकारी एम